बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित

बाबासाहेब आंबेडकर यांना चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे बाबासाहेबांनी घटनेदवारे दाखवलेल्या मार्गावर चालत आर्थिक आणि सामाजिक न्याय संधी आणि समता बंध्तेच्या आदर्शाला साकारण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना म्हटलं महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करतो त्यांचे विचार आणि आदर्श लाखो लोकांना धैर्य देत आहेत त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर इथे येतो परंतु कोरोनामुळं वेगळी परिस्थिती आहे त्यामुळं भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे आणि संयमाचे दर्शन घडविलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्ंबईतील चैत्यभूमी इथं अभिवादन करताना केलं नागपूरातही पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिका यासमवेत दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला प्ष्पार्पण करीतव अभिवादन केलं दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अन्यायांनी नागप्रातील दीक्षाभूमी इथं गर्दी करू नये घरूनच दर्शन करावं असं आवाहन परमप्ज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केलं आहे

आपापल्या घरीच राहा पवित्र दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांचे आदरांजली कार्यक्रमाच थेट प्रक्षेपण दीक्षाभूमी शा भूमी या यूट्यूब चैनल वर लाईव्ह आपल्याला घरी बसल्या बसल्या दिसेल आपण ते पहावं आणि बाबासाहेबांना आपापल्या विहारात आपल्या घरी विनम विनम आदरांजली अर्पण करावी

मध्करराव वासनिक पी डब्ल्यू एस कला आणि वाणिज्य महाविद्यालय कामठी रोड नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरदवारा लिखित जातिव्यवस्थेचं निर्मूलन या ग्रंथाचं आजच्या परिस्थितीत महत्त्व या विषयावर आंबेडकरी विचारवंत मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी विषयाचे माजी विभागप्रम्ख डॉ रंगराव भोगले यांनी आज व्याख्यान दिले ते म्हणाले द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा डॉ आंबेडकर यांचा ग्रंथ उपय्क्त महत्वपूर्ण असून त्याचा व्यवहारात कसा उपयोग होईल याकडं बाबासाहेबांचं लक्ष होतं भारतीय चलन आणि वितरणासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वतंत्र संस्थेची निर्मिती व्हावी असं त्यांनी सुचवलं होतं आणि त्यानुसार त्याकाळी इंपेरिअल बँकेची स्थापना केली होती नंतर ती रिझर्व्ह बँक म्हणून नावारूपाला आली दरम्यान श्रोत्यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील फिल्म डिव्हिजनच्या वतीनं बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनचरित्रावरील माहितीपट डॉ बाबासाहेब आंबेडकरचं प्रदर्शन फिल्मस डिवीजनच्या संकेतस्थळावर आणि य् ट्यूब चॅनेलवर आज मध्यरात्रीपर्यंत बघता येईल मनरेगा केंद्र सरकार प्रस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत यंदा राज्यात आतापर्यंत विक्रमी फळबाग लागवड झाली असून या लागवडीसाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत बाकी असल्यानं लागवडीखालील क्षेत्र आणि पर्यायानं फळांच्या उत्पादनातही भरघोस वाढ अपेक्षित आहे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीन्सार राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग योजनेकडे वळ् लागला असून आतापर्यंत राज्यातील सुमारे साडेसव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर फायदे असल्याचं राज्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंच मोठ्या संख्येनं शेतकरी या योजनेत सहभागी होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं

कंपनीनं औषध नियामकांना सादर केलेल्या आपल्या अर्जात देशातील विक्री आणि वितरणासाठी लस आयात करण्याची परवानगी मागितली आहे मूळ कंपनीनं ब्रिटन आणि बहरेनमध्ये अशी मंजूरी मिळविल्यानंतर फाईझर इंडिया डी

दरम्यान कंपनीनं औषध नियामकांना सादर केलेल्या अर्जात देशातील विक्री आणि वितरणासाठी लस आयात करण्याची परवानगी मागितली आहे क़षी कायदा चर्चा शेतीविषयक नवीन कायद्यांवरील अडथळा संपविण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील सहाव्या फेरीची चर्चा नऊ डिसेंबर रोजी होणार आहे काल नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेण्यात आलेल्या पाचव्या फेरीची चर्चा निष्फळ झाली दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना आश्वासन दिलं की किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा चालू राहील त्याम्ळे याविषयी शंका निर्माण करणे निराधार आहे प्ढं बोलतांना कृषिमंत्री म्हणाले सरकार ज्या तरतूदींवर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे त्यांचे संभाव्य तोडगे काढले आणि याम्रळं शेतकऱ्यांचा निषेध लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा तोमर यांनी व्यक्त केली दरम्यान केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घाईघाईनं कोणाशीही चर्चा न करता बहमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत हे कायदे रदद करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येनं शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं पाठींबा दिलेला आहे आंदोलक शेतकऱ्यांनी येत्या आठ डिसेंबरला देशव्यापी बंदचं आयोजन केलं असून आंदोलनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होऊन या काळ्या कायदयाच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील अशी माहिती राज्याचे इतर बहजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केलेल्या एका एक सल्लान्सार सर्व खासगी द्रदर्शन प्रसारकांना जाहिरात स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात ए

नं ऑनलाईन आणि कल्पनारम्य खेळांशी संबंधित जाहिरातींसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं अन्सरण करण्यास सांगितलं आहे मंत्रालयानं कळविलं आहे की या जाहिरातींनी कायद्यानं प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही कार्यास प्रोत्साहन देऊ नये

स्रभी संस्थेचे बचतगट ग्रामीण महिलांना सक्षम बनवून त्यांना स्वावलंबी होण्यास प्रेरणा देत आहेत

संजीवन समाधी कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्राद्र्भाव वाढू नये म्हणून आजपासून प्ढील दहा दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आय्क्तालयानं घेतला आहे कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरप्रातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांसमवेत प्रत्येकी केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे

क्रिकेट सिड्नी इथं खेळल्या गेलेल्या द्सऱ्या झटपट क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा सहा गडी राखून पराभव केला आहे

मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना सिडनीत येत्या आठ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे